प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज अमेरिकी दौऱ्याच्या पहिल्या टप्प्यात ह्युस्टन इथं भारतीय समुदायाला संबोधित करणार आहेत या कार्यक्रमात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे ही सहभागी होत आहेत

या कार्यक्रमात एका विशेष सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं असून तरुण आणि लोकप्रिय गायक स्पर्श शहा हा या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोर आपल्याला राष्ट्रगीत सादर करायला मिळणं ही आपल्यासाठी मोठी संधी असून तो आपण आपला सन्मान समजतो असं स्पर्श शहा यांनी म्हटलं आहे ह्युस्टनमधेल एक हजाराहून अधिक गुजराती बांधव दांडिया हा पारंपारिक नृत्यप्रकार प्रधानमंत्र्यासमोर सादर करुन त्यांचं स्वागत करणार आहेत ह्युस्टनमधल्या एन

स्टेडिअमची क्षमता पूर्ण झाली असून लोक आता प्रधानमंत्र्यांना ऐकायला उत्सुक असल्याचं आमच्या आकाशवाणीच्या वार्ताहरानं कळवलं आहे या कार्यक्रमानंतर मोदी यांच्या हस्ते गांधी सौर पार्क आणि गांधी शांतीवन लोकार्पण सोहळा होणार आहे त्यानंतर प्रधानमंत्री अमेरिका दौऱ्याच्या पुढच्या टप्प्यासाठी न्यूयॉर्कला रवाना होणार आहेत

उर्जा स्रक्षा आणि भारत अमेरिका यांच्या दरम्यानच्या गृंतवणुक संधींच्या विस्तारासाठी दोन्ही देशांनी एकत्र येऊन काम करण्यावर लक्ष केंद्रीत करावं असं मत त्यांनी या बैठकीत व्यक्त केलं भारतात व्यापार करण्याच्या पद्धतीत लक्षणीय सुधारणा झाली आहे असं सांगत या अधिकाऱ्यांनी कॉर्पोरेट कर कपातीबरोबरच आर्थिक सुधारणा आणि खुल्या अर्थव्यवस्थेसाठी सरकारनं उचललेल्या पावलांचं स्वागत केलं भारतातल्या व्यवसाय वाढवण्याबाबत या अधिकाऱ्यांनी सविस्तर चर्चा केली आणि या व्यवसायासाठीचे नियम शिथील केल्याबद्दल भारत सरकारचं अभिनंदन केलं

केंद्र आणि राज्य सरकारांनी लोकांना उत्तम दर्जाच्या आरोग्य सुविधा उपलब्ध करुन देण्यावर भर द्यावा अशी अपेक्षा उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू यांनी व्यक्त केली आहे ते आज हैदराबाद इथं स्वर्ण भारत प्रतिष्ठाननं आयोजित केलेल्या मोफत आरोग्य शिबीराचं उद्घाटन केल्यानंतर बोलत होते वैद्यकीय महाविद्यालयं आणि वैद्यकीय संस्थांनी आजार प्रतिबंध आणि उत्तम जीवन पद्धतींबद्दल लोकांमधे जागृती निर्माण करावी असं आवाहन त्यांनी केलं पाकिस्तानशी यापुढे चर्चा होईल ती फक्त पाकव्याप्त कश्मीरबाबतच होईल याचा पुनरुच्चार संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी आज केला पटना इथं झालेल्या जागरण सभेत ते बोलत होते

भारताच्या या कारवाईविरोधात पाकिस्ताननं आंतरराष्ट्रीय समुदायाचे दरवाजे ठोठावले मात्र या मुद्दयावर कोणत्याही देशानं पाकिस्तानला साथ दिली नाही अशी टीका सिंग यांनी केली भारतीय हवाई दलाच्या ताफ्यात होणार असलेल्या राफेल लढाऊ विमानांच्या समावेशामुळे दक्षिण आशियाची स्थिती बदलून जाईल असं हवाई दलाचे प्रमुख एअर चीफ मार्शल बी एस धनुआ यांनी म्हटलं आहे दूरदर्शन न्यूजला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी सांगितलं की राफेल हे बहुउपयोगी लढाऊ विमान असून त्याचा सामना करण्याची क्षमता दक्षिण आशियातल्या इतर कोणत्याही देशाकडे नाही भारतीय हवाई दलात वैमानिकांची कमतरता नाही असंही त्यांनी सांगितलं कार्पोरेट करात कपात करण्याच्या केंद्रीय अर्थमंत्रालयाच्या निर्णयाचं उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी कौतुक केलं आहे या निर्णयामुळे उत्तरप्रदेश राज्याला एक लाख कोटी डॉलर्सच्या अर्थव्यवस्थेचं लक्ष्य साध्य करायला मदत होईल असं ते म्हणाले

ते आज गोरेगाव इथं राज्यातल्या विधानसभा निवडणुकीसाठी भाजपाच्या प्रचाराची सुरुवात करताना बोलत होते

देशाचे पहिले प्रधानमंत्री पंडित जवाहरलाल नेहरु यांच्यावर त्यांनी टीका केली पाकिस्तानबरोबर चुकीच्या वेळी युद्धसमाप्तीची घोषणा केली नसती तर पाकव्याप्त कश्मीर अस्तित्वातचं आला नसता कश्मीर प्रश्न नेहरुंऐवजी सरदार पटेल यांनी हाताळायला हवा होता असं शाह म्हणाले विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात भाजपाचं सरकार बहुमतानं निवडून येईल आणि देवेंद्र फडनवीस हेच पुन्हा मुख्यमंत्री होतील असा विश्वास शहा यांनी व्यक्त केला मुख्यमत्र्यांनी केलेल्या कामांचे त्यांनी कौत्क केलं महाराष्ट्राला देशात पहिल्या क्रमांकावर कायम ठेवण्याचं काम फडनवीस यांनी केलं त्याम्ळे फडनवीस हेच राज्यातल्या भाजपाचा चेहरा आहेत असं शाह म्हणाले महाराष्ट्र हा नेहमीच पुरोगामी विचारांची पाठराखण करत आला आहे त्यामुळे कुणी कितीही द्हिची बीजं पेरली तरी महाराष्ट्रातली जनता त्याला बळी पडणार नाही असं राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटलं आहे राज्याच्या विधानसभा निवडणुकीनिमित्त राष्ट्रवादी काँग्रेसनं आज सातारा इथ आयोजित केलेल्या मेळाव्यात पवार बोलत होते विद्यमान सरकार शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यात अपयशी ठरलं आहे जनता त्यांना योग्य जागा दाखवेल असं पवार म्हणाले पक्ष सोडून गेलेल्यांची काळजी न करता जे सोबत आहेतत्यांना विजयी करूया असं आवाहन पवार यांनी उपस्थितांना केलं

अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाची बैठक अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आज उस्मानाबाद इथं झाली महाराष्ट्र साहित्य परिषदेनं अध्यक्षपदासाठी फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांचं नाव सुचवलं होतं त्याला या बैठकीत एकमतानं मान्यता देण्यात आली जम्मू कश्मीरचा यापूर्वी कधीही झाला नाही असा विकास करण्याचं मोदी सरकारचं उद्दिष्ट असून तिथं धार्मिक भेदभाव होण्याचा प्रश्रच उद्भवत नाही असं प्रधानमंत्री कार्यालयाचे राज्यमंत्री डॉ जितेंद्र सिंग यांनी म्हटलं आहे

भारताच्या ऊर्जा सुरक्षेच्या गरजा भागवण्यासाठी सौदी अरेबिया कटीबद्ध असून तेलसाठयांवर झालेल्या हल्ल्यानंतर बाजारात स्थैर्य राखण्यासाठी इतर तेल उत्पादकांशी सकारात्मक चर्चा करुन उपाययोजना करु असं सौदी अरेबियानं म्हटलं आहे सौदी अरेबियाचे राजदूत डॉ सौदबिन मोहम्मद अल सती यांनी नवी दिल्ली इथं वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं की हल्ल्यानंतरच्या स्थितीचा प्रत्यक्ष आढावा घेण्यासाठी तसंच तपासकामात सहभागी होण्यासाठी अमेरिकेतल्या आणि आंतरराष्ट्रीय तज्ञांना सौदी अरेबिया आमंत्रित करणार आहे

अंतिम फेरीत त्याचा सामना इराणच्या हसन याझदानीशी होणार होता मात्र माघार घेतल्यामुळे दीपकला रौप्य पदकावर समाधान मानावं लागलं

भारत आणि दक्षिण आफ्रीका यांच्यातल्या टी ट्वेंटी क्रिकेट मालिकेतला तिसरा आणि अखेरचा सामना आज बेंगळुरुमधे सुरु आहे नाणेफेक जिंकून भारतानं पहिली फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला

केंद्रीय वाणिज्य मंत्री पियूष गोयल यांच्या अध्यक्षतेखाली आज दूबई इथं भारत आणि संयुक्त अरब अमिरात यांच्या सातव्या गुंतवणूक विषयक उच्च स्तरीय कृती दलाची बैठक होणार आहे अबूधाबी गुंतवणूक प्राधिकरणाचे संचालक शेख हमद बिन झायद अल नह्यान हे देखील या बैठकीला उपस्थित राहणार आहेत उत्तरप्रदेशात हमीरपूर विधानसभेच्या जागेसाठी उद्या होणाऱ्या पोटनिवडणुकीची सर्व तयारी झाली आहे